सर्वांच्या साथीनेच विकास झाला तर देशाची प्रगती होईल मुख्यमंत्र्यांच प्रतिपादन

त्यामुळे सबका साथ सबका विकास ही संकल्पना घेऊन आम्ही समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन राज्याचा विकास करीत आहोत असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केले मखमली पीर सुफी संमेलनामध्ये प्रमुख पाहणे म्हणून मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हजरत सुफी मखमल पीर यांच्या कामील ए मान हिंदी आवृत्तीच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व सुफी पिरांचं स्वागत करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले देशातील सर्व समाजातील गरिबी शिक्षणाचा अभाव दूर करून त्यांना चांगले आयुष्य जगण्यास मिळावे यासाठी शासनामार्फत सर्वतोपरीने प्रयत्न केले जात आहेत त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन देशाच्या विकासात हातभार लावला पाहिजे

त्यासाठी तीस एकर जमीन दिली आहे या पार्कमुळे दागिने उद्योगाला चालना मिळेल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केले हिरे व्यापारातील कंपनी हरी कृष्णा ग्रुप्सच्या वतीने आयोजित स्किल डिया जिसेन्टीव्ह सेरेमनी कार्यक्रमाच्या वेळेस मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते ते म्हणाले की आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणावर कौशल्य उपलब्ध आहे म्हणून युवकांनी शिक्षणाबरोबर कौशल्यही आत्मसात केले पाहिजे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कौशल्य विकास योजनेवर भर दिला आहे आपल्याकडे मोठी यूवा शक्ती आहे या शक्तीचा योग्य उपयोग केल्यास देशाच्या आर्थिक विकासात मोठा हातभार लागेल

या महिलांनी बचतगटांच्या विविध उत्पादनांचे प्रदर्शन करतानाच महाराष्ट्रातील ग्रामीण महिला लघ्उद्योगांच्या क्षमतांचेही यावेळी सादरीकरण केले अमेरिकेसह शिलड चीन कॅनडा सिंगापूर संयुक्त अरब अमिराती या देशांच्या प्रतिनिधींनी या समीटमध्ये सहभाग घेतला होता त्यांना जागतिक उद्योजकता व्यवहार बाजारपेठ यांची ओळख करुन देण्यासाठीच या अमेरिका दौन्याचे आयोजन करण्यात आल्याचे मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं

वाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समिती अतिशय चांगल्या प्रकारे काम करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले

विद्यार्थ्यांनी आपल्या अशिक्षित आजी आजोबांना देखील आपल्याजवळील ज्ञान देऊन शिक्षित करावं असं आवाहन जावडेकर यांनी यावेळी केलं

सर्वोच न्यायालयाने फटाक्यांच्या वापराबद्दल नुकत्याच दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रदृषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता आहे

त्याचबरोबर सर्वोच न्यायालयाने ज्या फटाक्यावर बदी घातली आहे त्यांची विक्री होऊ नये यासाठी देखील मंडळाकडून कार्यवाही केली जाणार आहे दिवाळी दरम्यान दिवाळीचा पहिला दिवस असणाऱ्या वसुबारसेनिमित्त राज्यात ठिकठिकाणी काल गाय आणि गो ह्याची पूजा करून त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आज धनत्रयोदशी आहे आजच्या दिवशी धनाची तसंच आरोग्य देवता असणाऱ्या धन्वतरीची पूजा करण्याची प्रथा आहे तसच या दिवशी यमदीपदान देखील करण्यात येत सध्या राज्यात घराघरातून दिवाळीचे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग सुरु असून सगळीकडे दिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे तर बच्चेकंपनी किल्ले बनवण्यात गर्क आहे काल रविवारची सुट्टी असल्यानं पुण्यातील रस्त्यांवर नागरिकांनी विक्रमी गर्दी केली होती

अहमदनगर जिल्ह्यातील दोन आणि बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाचा यात समावेश आहे यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बंडगरवस्ती शाळेचे उपक्रमशील शिक्षक आणि यावर्षीचे महाराष्ट्रातील एकमेव राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक विक्रम अडसूळ रवींद्र भापकर सोमनाथ वाळके यांचा समावेश आहे रवींद्र भापकर यांनी आपल्या उपक्रमांबद्दल आकाशवाणीला माहिती दिली

या संकेतस्थळावर सर्व वित्तांच्या कथा कविता त्यानंतर ऑनलाईन टेस्ट ऑफलाईन टेस्ट ई पाठ्यपुस्तके व्हिडीओज ईत्यादी सर्व साहित्य अगदी मोफत उपलब्ध आहे या वेबसाईटचा राज्यात सर्वाधिक केला जातो

आणि या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचा अभ्यास हा सुखर झाला आहे

जलयक्त शिवार महाराष्ट् दुष्काळमुक्त करण्यासाठी आणि शेतीतील पिकांसाठी संरक्षित सिंचनाची व्यवस्था निर्माण करण्यासोबतच भूजल पातळी वाढविण्यासाठी राज्य शासनाचं जलय्क्त शिवार अभियान वाशिम जिल्हयासाठी उपयुक्त ठरल आहे

पाऊस नाशिक नाशिक शहर परिसरात काल दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धावपळ उडाल रविवारचा दिवस असल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी होती त्यात त्यातच पाऊस झाल्याने नागरिकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले मुनगंटीवार अवनी वाघिण यवतमाळ जिल्ह्यातील नरभक्षक अवनी वाधिणीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याने स्वसंरक्षणासाठी नाईलाजाने तिला ठार मारण्यात आल्याचं राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काल मुंबई ध्वं सांगितलं अवनी वाधिणीला बेशुद्ध करण्याचे सगळे प्रयत्न अयशस्वी ठरले होते असं ते म्हणाले

निधन नौदलातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व अशी ओळख असलेले व्हा अ अॅडमिरल मनोहर प्रल्हाद आवटी यांचं शनिवारी मध्यरात्री फलटण जवळच्या विंचुर्णी धे निधन झालं

आवटी यांच्या निधनानं नौदलातील एक उत्त्ग व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे

हवामान राज्यात काल वाशिम आणि धुळे जिल्ह्यातील काही गावात जेरदार पाऊस झाला तर महाबळेधर सातारा नाशिक आणि ब्रम्हपुरी ॐ हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला पुण्यातही काही भागात हलक्या सरींनी हजेरी लावली